लोकसभा लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यातली जाहीर प्रचाराची मुदत काल संपली

काल अखेरच्या दिवशी माजलेली प्रचाराची रणध्रमाळी संध्याकाळी थांबली राहल गांधी राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलताना राहूल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन न्यायालयाचा अवमान केला अशी तक्रार करणार्यां याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं काल राखून ठेवला आपण या प्रकरणात बिनशर्त माफी मागितली असल्यानं आता न्यायालयीन कारवाई थांबवावी अशी विनंती गांधी यांच्या वतीनं करण्यात आली तर माफिनामा स्वीकारू नये कारवाई करावी आणि राहूल गांधी यांना जाहीर माफी मागायला लावावी अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली आहे

या समितीनंच मुदतवाढ मागितली होती

या आधीच्या वर्षात याच काळात बँकेला तोटा झाला होता थकित कर्जाचं प्रमाण घटल्यानं यावेळी त्याचं नफ्यात रुपांतर झालं आहे

कंपनीच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला सेटटॉप डिश टिव्ही सेवा पुरवणार्या कोणत्याही कंपनीचा सेटटॉप बॉक्स कोणत्याही कंपनीला चालावा यासाठी सर्वमान्य तोडगा या वर्षाअखेर निघेल असा विधास काल भारतीय दूरसंवाद नियामक प्राधीकरणानं व्यक्त केला असं झालं तर पुरवठादार बदलताना विनाकारण पडणारा सेटटॉप बॉक्सचा भुर्दंड वाचू शकेल मेहता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे काल मुख्यमंत्री कार्यालयातून ही माहिती देण्यात आली मेहता विद्यमान मुख्य सचिव युपीएस मदान यांची जागा घेतील मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल ही माहिती दिली काल काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेतली राज्यपालांनी मध्यस्थी करून दृष्काळ निवारणासाठी तातडीचे उपाय हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेत अशी मागणी या शिष्टमंडळानं केली पाणी लातर लातूर शहराला सध्या दर दहा दिवसांनी एकवेळ होणारा पाणी पुरवठा मुबलक असला तरी नागरिकांची मात्र तेवढं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही त्यामुळे हे पाणी वाया जात आहे ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं विभागीय आयुक्तांच्या आदेशाधिन राहून दहा टक्के पाणी कपात करावी पण आठ दिवसाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी काल महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणी पूरवठा आढावा बैठकीत केली या बैठकीला पालिका आयुक्त एम डी सिंह उपस्थित होते या बाबत अभ्यास करण्यासाठीच्या सुचना पाणी पुरवठा विभागाला केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं

ही मुलगी एका शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता विहिरीत पडुन तिचा मृत्यू झाला काल गावकर्यांानी एकत्र येत मयत मुलीच्या कुट्रंबियांना शासनानं आर्थिक मदत द्यावी तसच गावासाठी पुरेसे टँकर उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा जव्हार विक्रमगड तलासरी या तालुक्यांमध्येही सध्या तीव्र पाणी टंचाईचं संकट भेडसावत आहे इथल्या पाङ्यांमधल्या रहिवाश्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे नागरिकांना मैलोनमैल पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे नाइलाजास्तव त्यांना ओहळ आणि डबक्यांमधलं द्रषित पाणी प्यावं लागत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेल्या बातमीत म्हटलं आहे वाशिम मध्येही पाणी टंचाईचं संकट आहे तिथल्या परिस्थितीबाबत सांगताहेत आमचे प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्याची भुजल पातळी सव्वा मीटरन खालावली असल्यानं विहिरी आणि कूपनलिका कोरङ्या पडल्या आहेत

त्यामुळ रिसोड मालेगाव मंगरुळपीर मानोरा कारंजा आणि वाशिम या सहाही तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली त्या मूळ संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय अधिका यांकड विहिरी कूपनलिका अधिग्रहणासह टँकरन पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत

चार महिने पुरेल एवढा औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे यांनी दिली

आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे सफाई कामगार ठाण्यात काल पहाटे तीन सफाई कामगारांचा मलनिःसारण केंद्राची सफाई करताना गुदमरून मृत्यू झाला कापूरबावडी परिसरातल्या एका गृह प्रकल्पात ही घटना घडली

योजना मंजरी सिडकोच्या नवी मुंबई विमानतळाशी संबंधित प्रस्तावित नैना प्रकल्पातल्या दुसऱ्या नगर रचना परियोजनेला सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंजूरी दिली आहे एकशे चौ याण्णव हेक्टर क्षेत्रासाठी ही परियोजना प्रस्तावित असून नैना प्रकल्पातली दुसरी भूखंड एकत्रीकरण आणि प्रारूप परियोजना आहे

दरोडा ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातल्या प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरातून सात लाख रुपयांची रोकड काल सशस्त्र दरोडेखोरांनी लुट्रन नेली काल पहाटे तीनच्या सुमारास हातात तलवारी घेऊन आलेल्या सहा जणांनी मंदिराच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून पाच दानपेट्या फोडून त्यातली रोख रक्कम लुटून नेल्याचं पोलिसांनी सांगितलं सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रीत झाली असून त्याआधारे लुटारुंचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे करपरिषद ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या पुणे शाखेनं आयोजित केलेल्या ज्ञानसंगम या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कर परिषदेचं उद्घाटन संपर्कमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते काल पुण्यायत झालं एक देश एक कर या तत्वानुसार जीएसटी कायदा आणला आहे यामुळे कररचनेत बऱ्याच अंशी सुसूत्रता येत आहे असं बापट यावेळी म्हणाले

यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम कार्यवाह आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार मोहनराव कदम कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे उपस्थित होते हवामान विदर्भात उष्णतेची लाट कायम असली तरी आज आणि उद्या विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकणात सर्वत्र हवामन कोरड राहील